केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत मंत्रीसमुहाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला राजदूत अधिकारी संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय संस्था रोजगार आणि प्रकल्पासंबंधिये व्हिसा वगळता तिर सर्व व्हीसा रद्द केल्याचं यावेळी जारी केलेचं निवेदनात म्हटलं आहे

भारतीयांनी परदेशात जाणं टाळावं असं अवाहनही केंद्र सरकारनं केलं आहे

ज्यांना कोरोनाची बाधा झाली नाही त्यांना तपासणीनंतर फिरण्याची मुभा देण्यात आली आहे

यामुळे राज्यांनाही या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनाकरणं सोयीस्कर होईल असंही ते म्हणाले काल झालेल्या मंत्रालय सघिव संबधितमंत्रालय लष्कराचे प्रतिनिधी तसचं भारत तिबेट सीमा पोलीस दलाच्या प्रतिनिधींच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला मंत्रीगटाच्या समितीनं विविध प्रतिबंधात्मक उपायांवर विचार विनिमय केला त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या कामावर समाधान व्यक्त केलं असंही तेम्हणाले

जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोना विषाणूला साथीचा रोग म्हणून घोषित केलं आहे काल जिनिव्हा क्वें वार्ताहरांशी बोलताना संघगटनेचे प्रमुख टेडरस अधनोम यांनी सांगितलं येत्या काही दिवसात या विषाणूमुळे रुग्णयांच्या संख्येत वाढ होण्याची सह्क्यता त्यांनी बोलून दाखवली या आधी अश्या पद्धतीनं साथीचा रोग पसरण्याचं प्रमाण आपण पाहिलं नव्हतं असंही ते म्हणाले कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व सरकारांनी त्वरीत उपाययोजना करव्यात असं अवाहन संयुक्त राष्ट्राचे प्रमुख अँटेनिओ गुटेरस यांनी केलं आहे कोरोना विषाणूचा फैलाव होण्याची वाट न बघता त्वरीत कार्यवाही होण गरजेचं असल्याचं ते म्हणाले या विषाणूचा फैलाव आता जगभर होऊ लागला असून त्याला अटकाव घालण्यासाठी प्रत्येकानं जबाबदारी घेण्याची गरज आहे असंही गुटेरस म्हणाले कोरोना विषाणु संदर्भात आता सगळ्यांनी पूढं येऊन प्रभावी कार्यवाही केली पाहिजे प्रत्येक देशानं आपल्या नागरिकांना बाधा होण्याआधीच पूर्व तपासण्या केल्या तर कोरोना विषाणूवर अटकाव आणणं सहज शक्य आहे असंही गुटेरस यांनी म्हटलं कोरोना विषाणूच्या पार्बभूमीवर एअर डियानं रोम मिलान आणि सेऊल ला जाणारी आपली विमानसेवा तात्पुरती रद्द केली आहे

दरम्यान काल एअर डियाच्या विमानान मिलान ड्रून आलेल्या प्रवाशांची तपासणी सुरु आहेत

काल त्याला न्यायाधीश पी पी राजवैद्य यांच्यासमोर उपस्थित केलं होतं

त्यामुळे अधिक चौकशीसाठी संचालनालयानं राणाच्या कोठडीची मुदत वाढवून मागितली होती ती मुदत न्यायालयानं मान्य केली

केरळमध्ये स्वाईन फ्लू ची साथ रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे नुकसान झालेल्या कुक्कुट पालनकेंद्रांना भरपाई देण्याचा निर्णय केरळ सरकारनं घेतला आहे सरकारच्या सावधगिरीच्या उपायांमुळे या राज्यात स्वाईन फ्लूची साथ आटोक्यात आणण्यात मदत झाली होती कोझीकोड जिल्ह्यात प्रशासनानं ईथल्या कोंबड्या नष्ट केल्या होत्या

राज्यसभेतल्या विरोधी सदस्यांनी केलेली ही मागणी संसदीय कारभार मंत्रीप्रल्हाद जोशी यांनी मान्य केली आहे राज्यसभेत आज सकाळच्या सत्रात दोन विधेयके मांडण्यात येणार असून त्यानंतर ही चर्चा सुरू होईल या दोन विधेयकांमध्ये दिवाळखोरी कायद्यातल्या सुधारणेबाबत ही दोन विधेयकं असणार आहेत

याआधी श्रीलंकेनं चीनमधून आलेल्या पर्यटकांचा व्हिसा रद्द केला होता चीनमधून आलेल्या एका व्यक्तीमुळे श्रीलंकेत पहिल्या कोरोना रूग्णाची नोंद झाली होती

हासामना दुपारी दीड वाजता सुरू होईल आकाशवाणीवरून या सामन्याचं धावत वर्णन उजी आणि हिंदीतून प्रसारित केलं जाणार आहे हे वर्णन एफ एम रेनबो वाहिनीवरूनही दूपारी एक वाजल्यापासून ऐकता येणार आहे

ऑल क्लिंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी

पबजी सारख्या ऑनलाईन खेळामुळे लहानमुलांवर विपरीत परिणाम होतात का या बाबत मुंबई उच्च न्यायालयानं भारतीय वैद्यकीय परिषदेचं मत मागवलं आहे हंगामी मुख्य न्यायाधीश बी

धर्माधिकारी यांच्या खंडपीठानं परिषदेला यासंदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल करायचे निर्देश दिले आहेत केंद्र सरकारकडे याबाबत कसलाही तपशील नसल्यामुळे खडपीठानं परिषदेला निर्देश दिले आहेत

खेळांसंदर्भात केंद्र सरकारनं आचारसंहिता तयार करावी अशी मागणी देखील या याचिकेत केली आहे

खटुआ समितीनं रिक्षासाठी सुचवलेलं हॅप्पी हावर्स ही संकल्पना महाराष्ट्र सरकारनं मान्य केली आहे

ही शिफारस टॅक्सी तसंच अँप आधारित वाहनांना लागू होणार नाही या संकल्पनेमुळे दुपारच्या वेळेस प्रवासी संख्या वाढण्याचं या समितीनं म्हटलं आहे तसंच या संकल्पनेचा गृहिणी आणि वरिष्ठ नागरिकांना जास्त फायदा होईल असंही समितीनं म्हटलं आहे मात्र रिक्षा संघटनांनी या शिफारशीला विरोध केला आहे